त्यावेळी ते बोलत होते या दीक्षान्त समारंभात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना आभासी पद्धतीने पदवी प्रदान करण्यात आली कोरोना काळात टाळेबंदीमुळे घरूनच शिक्षण घेणे आवश्यक झाले

पदवी मिळाल्यावर स्नातकांनी आपले शिक्षण न थांबवता निरंतर सुरू ठेवून चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले मख्यमंत्री निर्देश शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे ही शासनाची प्राथमिकता असून महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा प्रारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानभवनात झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी उपस्थित होते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास सरकारचे प्राधान्य असून नुकतेच नीती आयोगासोबत झालेल्या दृकश्राव्य बैठकीत पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केला असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले इतरांसाठी मळे फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या कटुंबियांच्या मागे सरकार ठामपणे उभे राहील अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली महाराष्ट्र विधिमंडळ राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल दुसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात झाली विधानसभेत शिवसेनेचे सूनील प्रभू यांनी चर्चेला सुरुवात केली कोरोनाच्या काळात महसूलात मोठी घट झाली केंद्राकडून जीएसटीची वाढलेली थकबाकी असूनही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकारने केले असे त्यांनी सांगितले या चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले हे सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप त्यांनी केला संकटकाळात शेतकऱ्यांना सरकारने मदत दिली नाही कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कारवाई का नाही असा सवाल त्यांनी केला

विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून विजेवर चर्चा घेण्याचा आग्रह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धरला त्यावर वीज थकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत वीज देयकांच्या मुदद्दावर तातडीने निर्णय घेण्याची आणि चर्चा करण्याची मागणी केली दरेकर यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वस्त केले की या अधिवेशनात वीज देयकांच्या मुद्द्यावर विशेष सत्रात चर्चा करून याबद्दल राज्य सरकारची भूमिका विषद केली जाईल विधानपरिषदेतही काल राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार दर्शक ठरावावरच्या चर्चेला सुरुवात झाली कोविड व्यवस्थापनात इतर राज्यांच्या तुलनेत राज्य सरकार कमी पडले अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेदरम्यान केली सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट क पदभरतीसाठी नुकत्याच झालेल्या परिक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे यासंदर्भात वस्तूस्थिती तपासून आवश्यकता भासल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल आणि वेळ पडल्यास या परीक्षा पून्हा घेण्यात येतील अशी ग्वाही अजित पवार यांनी काल विधानपरिषदेत दिली यासंदर्भात भाजपाचे विनायक मेटे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला ते उत्तर देत होते लातूर् लातूर तालुक्यातील रायवाडी येथे गावकऱ्यांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पूतळा प्रशासनाने काढला आहे याबाबत नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने त्वरित रायवाडी येथे हा प्रतळा पूर्ववत उभारावा अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल विधानसभेत केली

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला कर्जदारांना विशेष सूटही बँकेने जाहीर केली आहे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल याबाबत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मंजूर असलेला हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संरक्षण निदेशालय राबवणार आहे

जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण ठरणाऱ्या अमरावती विमानतळाच्या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आता विमानतळाचे काम गतीने पूर्ण होईल असा विश्वास राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे अमरावतीच्या बेलोरा विमानतळाच्या विकासाचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे होत असून अमरावती शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आणि व्यापार व्यवसाय उद्योगवाढीच्या द्रष्टीने याचा लाभ होणार आहे शासनाकडून प्राधिकरणाला निधी प्राप्त झाल्याने आता धावपट्टी संरक्षण भिंत आदी कामांना गती मिळेल असे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक गौरव उपशाम यांनी सांगितले लोहगाव विमानतळ आशिया प्रशांत विभागातील देशांच्या यादीत पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वच्छतेच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार जाहीर झाला आहे मॉन्ट्रियल स्थित आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेने केलेल्या पाहणीत पृण्याच्या लोहगाव विमानतळाला स्वच्छतेचा हा पूरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे या परिषदेतर्फे विमानतळावरील सेवा सुविधांच्या त्याचबरोबर अन्य काही निकषांच्या आधारे सर्वेक्षण करून सर्वोत्कृष्ट विमानतळाचे हे प्रस्कार दिले जातात

विमान प्रवाशांना जागतिक दर्जाची सेवा सुविधा प्रवण्यातही प्रणे विमानतळाचा क्रमांक लागला आहे प्रण्याबरोबरच अमृतसर कोलकत्ता चंदिगढ आणि वाराणसी विमानतळांचा सर्वोत्कृष्ट सुविधा पुरवणाऱ्या विमानतळाच्या यादीत समावेश झाला आहे

नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमांना हजर राहून अभिवादन केले हा लढा मानव म्क्तीच्या लढ्यातला महत्वाचा टप्पा मानला जातो

अहमदनगर राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या नावलौकिकाप्रमाणे उत्कृष्ट कार्य करून सर्वांच्या सहकार्याने महात्मा फुले कृषि विद्यापीठ हा ग्लोबल ब्रॅंड तयार करणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे नवनियुक्त कुलग्रू डॉक्टर प्रशांतक्मार पाटील यांनी काल केले

पाटील यांनी आपल्या भाषणात प्रढील पाच वर्षात विद्यापीठाने करावयाचा कृषी शिक्षण संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्याचा आराखडा मांडला

या खोदकामासाठी मावळा हे संयंत्र वापरले जात आहे

यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला निधन जळगाव महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ किसन पाटील यांचे काल अल्प आजाराने निधन झाले

किसन पाटील यांनी जळगावच्या मू जे महाविद्यालयात मराठी विभागाचे प्रमुख उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे अधिष्ठाता तसेच एस एन डी टी

निधन बलडाणा ब्रलडाणा जिल्हा भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष घनश्यामदासजी उर्फ काकाजी गांधी यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले

आग नंदरबार नंदुरबार जिल्ह्यातल्या आष्टे शिवारातल्या वनविभागाच्या जंगलाला सोमवारी रात्री आग लागली ती आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी वनविभागाच्या मदतीने आटोकाट प्रयत्न केले अनेक वर्षांपासून हे पाचशे हेक्टर क्षेत्र राखीव जंगल म्हणून घोषित होते या जंगलात जनावरांसाठी चारा तसेच बांबू साग अशा झाडांचीही लागवड केली होती शिवाय या जंगलात मोर आणि बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

वारंवार आवाहन करुनही मास्क परिधान करण्याबाबत निष्काळजीपणा दिसून येत आहे आपल्यासोबतच इतरांचीही काळजी घेणं आपल्याच हातात आहे म्हणूनच मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार